सर्व शक्ति मानवतावादी बाबींवर केंद्रित झाल्यानं शांतता प्रक्रियेशी संबधित इतर बाबींवरचं लक्ष विचलित झालं असल्याचं भारताच्या वतीनं नमूद करण्यात आलं न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीनं काल आयोजित करण्यात आलेल्या महामारी आणि शाश्वत शांततेची आव्हाने या विषयावरील उच्चस्तरीय सचिवांच्या परिषदेत हे मत नमूद करण्यात आलं या महामारीमुळ आताच्या पिढीला याआधी कधीच कल्पनाही न केलेल्या अशा संकटांचा सामना करावा लागत आहे एका अहवालानुसार लक्षावधी लोक या महामारीच्या संकटामुळ पुन्हा एकदा दारिद्रयाच्या गर्तेत लोटले जाऊ शकतात या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सरकारांनी स्थानिक पातळीवर शांतता प्रक्रियेत योगदान देणाऱ्या घटकांना आवश्यक ती मदत पुरवून शाश्वत शांततेसाठीचे प्रयत्न करायला हवेत असंही भारताच्या वतीनं या परिषदेत सांगण्यात आलं

ही लस शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यासाठीची यंत्रणा उभारणं लसीकरण प्रक्रियेचा मागोवा घेण्यासह वितरण प्रक्रिया आणि साठवणूक व्यवस्थापन वितरणातील पारदर्शकता आदींबाबत या बैठकीत चर्चा झाली

स्वदेशी तसंच आंतरराष्ट्रीय बनावटीच्या लसीच्या खरेदी प्रक्रियेबाबत आणि त्यासाठीच्या आर्थिक स्त्रोतांबाबत यावेळी चर्चा झाली

लसीच्या देशांतर्गत उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार झालेली लस भारतात तसंच अन्य कमी उत्पन्न गटातल्या देशांमध्ये लवकर पोहोचवण्यासाठी भारत सहकार्य करेल असं बैठकीत ठरवण्यात आलं राज्यांनी लस खरेदीचे वेगळे मार्ग स्वीकारु नयेत असा सल्लाही या समितीनं दिला आहे

आर्थिक विवंचनेतील आदिवासींना आधार देणारी खावटी योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णयही महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे

ही योजना एक वर्षासाठी सुरु ठेवण्यात येईल

तर या सोहोळ्यासाठी येणाऱ्या निमंत्रितांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांचं पालन करावं असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे सन्मान पारदर्शक करप्रणाली प्रामाणिकांचा सन्मान या मंचाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे प्रत्यक्ष कर नियमांत अधिकाधिक सुलभता आणण्याच्या दृष्टीनं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं गेल्या काही वर्षात कर रचनेत अनेक महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत

त्याचबरोबर डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठीही विविध उपक्रम राबवले जात आहेत

योजना आंध्र प्रदेशात महिला सबलीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनी काल ताडेपल्ली इथं त्यांच्या कार्यालयात वाईएसआर चेथू पाधम योजनेचा शुभारंभ केला

यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल मुंबईत सांगितलं हवामान राजधानी दिल्लीत आज सामान्यतः ढगाळ वातावरण राहणार असून जोरदार पाऊस पडेल मुंबईतही जोरदार पाऊस अपेक्षित असून हवा ढगाळ राहील चेन्नईत पावसाच्या हलक्या सरी पडतील आणि ढगाळ वातावरण राहील कोलकात्यातही ढगाळ वाटावरणासह मुसळधार पाऊस अपेक्षित आहे उतरेत जम्मू आणि काश्मीर मध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहून ढगांच्या गडगडाटासह वादळी वारे वाहतील श्रीनगरमध्ये अंशतः ढगाळ वातावरण असेल तर लेहमध्ये आकाश स्वच्छ राहील असा हवामान विभागाचं अंदाज आहे गिलगीट भागातही अंशतः ढगाळ वातावरण राहील

हैदराबादमध्येही जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार